किसान मानधन योजना आणि दुकानदार स्वरोजगार पेन्शन योजनेची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झारखंडमधल्या रांची इथं सुरुवात झाली त्यावेळी ते बोलत होते आपल्या सरकारनं सुरु केलेल्या योजनांमुळे गरीब आणि आदिवासींचं सक्षमीकरण होत आहे जम्मू काश्मीर आणि लडाखला विकासाच्या नव्या उंचीवर नेऊन ठेवणं हेच आपल्या सरकारचं ध्येय आहे तर करणाऱ्यांना त्यांची योग्य जागा दाखवणं हेच आपलं उद्दिष्ट आहे असं ते म्हणाले यावेळी त्यांनी आपल्या दुसऱ्या कार्यकाळातल्या पहिल्या शंभर दिवसांच्या कार्यकाळाचा आढावा घेतला

यावेळी झारखंड विधानसभेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन आणि सचिवालयाच्या इमारतीची पायाभरणीही मोदी यांच्या हस्ते झाली

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं कमी वजनाच्या सहज वाहून नेता येण्याजोग्या स्वदेशी बनावटीच्या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली भारतीय सैन्यासाठी ही मोठी आनंदाची गोष्ट आहे आंध्र प्रदेश इथल्या करनूल इथं ट्रायपॉड लाँचरच्या साहाय्यानं या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी संस्थेचं अभिनंदन केलं आहे या क्षेपणास्त्रानं अगदी अचूक लक्ष्य साधलं असं संरक्षण मंत्रालयानं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे आज अनंत चतुर्दशी गेले दहा दिवस उत्साहात साजरा होत असलेल्या गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस

प्रमुख मार्गांवरच्या विसर्जन मिरवणुकांवर ड्रोनद्वारे लक्ष ठेवलं जात आहे

शहरातल्या प्रमुख विसर्जन मिरवणुकांमध्ये लाखो लोक सहभागी होण्याची शक्यता लक्षात घेऊन चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे अनेक मार्गांवरची वाहतूक दुसरीकडे वळवली असून काही मार्ग बंद ठेवले आहेत कोल्हापूर जिल्ह्यातल्या पहिला मानाचा गणपती श्री तुकाराम माळी तालीम मंडळाची मिरवणुक मोठ्या थाटात निघाली आहे पालक मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला औरंगाबाद इथं मुख्य विसर्जन मिरवणुकीला शहरातल्या संस्थान गणपतीपासून सुरूवात होत आहे परभणी शहरात गणेशमूर्तीचं विसर्जन नदी किंवा इतरत्र न करता ते महानगरपालिकेच्या जलशुध्दी केंद्राजवळच्या हौदात करावं असं आवाहन पालिकेनं केलं आहे परभणी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय काल झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत झाला

रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम करण्यासाठीचा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठवला असल्याची माहिती सभेत देण्यात आली सांगली जिल्ह्यातल्या सर्व सेवा सोसायट्यांचा कारभार जिल्हा बँकेशी ऑनलाइन पद्धतीनं जोडला जाणार आहे

या बैठकीत हा निर्णय झाला या निर्णयामुळे ग्रामीण कृषी आणि व्यावसायिक कर्ज पुरवठा सुरळीत व्हायला मदत होणार आहे बैठकीदरम्यान बँकेचे आर्थिक व्यवहार बँकेनं ग्राहकांना पुरवलेल्या सेवा सुविधांचा आढावा घेतला गेला बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी बी

रामदूर्ग तसंच इतर पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते जालना जिल्ह्यात या मोसमात सरासरी सुमारे तिनशे नव्व्याण्णव मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे

गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड नजीकच्या पर्लकोटा नदीच्या पूलावरून आज पुन्हा पाणी वाहत आहे या नदीला पूर येण्याची ही या वर्षीची सातवी वेळ आहे

साता याजवळ म्हस्वे गावाजवळ पुढे निघालेल्या ट्रकचा टायर फुटल्यानं तो लेन बदलत होता त्या ट्रकला मागून आलेल्या बसनं धड़क दिल्यानं हा अपघात झाला

पांगरी गावातल्या एका सभागृहाच्या बांधकामाचं आज उद्घटाटन झालं त्यावेळी ते बोलत होते